शांतता कायम जम्मू कश्मीरमधे पाकिस्तानी लष्कराकडून काल रात्री युद्धबंदीचं पुन्हा उल्लंघन भारतीय रिझर्व्ह बँकनं रेपो दरात केलेल्या कपातीमुळे गृहकर्ज स्वस्त

भारत आणि वेस्ट डिज यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज गुयानात रंगणार जम्मू कश्मीरमधे शांतता कायम असून तिथल्या जनतेचं विश्वासाईता निर्माण व्हावी म्हणून जनतेशी संपर्क साधण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल काल श्रीनगर क्वे दाखल झाले आहेत काल त्यांनी शोपियान केल्या जनतेशी संवाद साधत त्यांना सुरक्षिततेचं आश्वासन दिलं जम्मू कश्मीरचं विभाजन आणि विशेष दर्जा काढल्याबद्दल येथील स्थानिक जनतेला याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली तेथील जनजीवन हळूहळू पूर्व पदावर येत आहे तेथे जमावबंदी लागू असूनही काही दुकानं उघडी होती तर काही रस्त्यांवर लोकांची रहदारी सुरु होती

या दरम्यान लोकांनी आवश्यक वस्तूंची खरेदी केली रियासी जिल्ह्यात शासकीय कार्यालयं आणि बँका आजपासून सुरु होतील पण शाळा आणि महाविद्यालयं बंदच राहणार आहेत दरम्यान काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जम्मू कश्मीर चा विशेष दर्जा संपुष्टात आल्याची धोषणा काल केली याबाबत परिपत्रक कालाविधी आणि न्यायमंत्रालयानं जारी केलं कश्मीरच्या विद्यार्थ्यांना आपल्या वस्तीगृहात तात्काळ प्राधान्यानं प्रवेश देण्याचा निर्णय कोलकाता मधल्या जडावपूर विद्यापीठानं येतला आहे

कश्मीरी विद्यार्थ्यांना येणाऱ्या आर्थिक तसंच त्रि अडचणी दूर करण्यासाठी मदत करण्याचे आदेश राज्य सरकारनं शिक्षण विभागाला दिले आहेत कश्मीरी विद्यार्थ्यांना राज्यात विना अडथळा शिक्षण पूर्ण करण्यास मदत करण्याची तयारी पक्षिम बंगाल मधल्या विर शैक्षणिक संस्थांनीही दाखवली आहे जम्मू कश्मीरमधे पाकिस्तानी लष्करानं काल रात्री राजौरी जिल्ह्यातल्या सीमेवर भारतीय लष्कराची ठाणी आणि नागरी भागात अंदाधुंद गोळीबार करत युद्धबंदीचं पुन्हा उल्लंघन केलं काल रात्री सव्वा दहाच्या सुमाराला पाकिस्तानी लष्करानं सुंदरबनी क्षेत्रात नियंत्रण रेषेवरुन हातगोळ्यांचा मारा आणि गोळीबार केल्याचं संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यानं आकाशवाणीला सांगितलं भारतीय लष्करानं या गोळबाराला चोख प्रत्युत्तर दिलं पहाटे अडीच वाजेपर्यंत ही चकमक सुरु होती

रिझर्व्ह बँकनं चालू आर्थिक वर्षासाठीचा तिसरा पतधोरण आढावा काल जाहीर केला

सांगली सातारा आणि कोल्हापूर धिली पूरस्थिती अजूनही गंभीरच आहे लष्कर नौदल राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसंच तटरक्षक दलं आणि स्थानिक प्रशासन हे बचावकार्यात गुंतले आहेत

पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर हे महाराष्ट्रातील जिल्हे तसंच कर्नाटकामधील बेळगावीला जोडणारा मुंबई बंगळुरु महामार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे ट्रान्सफॉरमर्स आणि विजेचे खांब पाण्याखाली बुडाल्यामुळे या सर्व जिल्ह्यातील विज तोडली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आपली जनजागृती यात्रा मधेच थांबवून सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काल प्रस्थितीचा आढावा घेतला अन्न शुद्ध पाणी तसंच अन्य साहित्य लोकांपर्यंत पोचवण्याचे निर्देश त्यांनी कोल्हापूर सांगली रायगड पालधरच्या स्थानिक प्रशासनाला दिले आहेत कर्नाटकाच्या काही भागात झालेल्या मुसळधार पावसानं पाचजणांचा बळी घेतला आहे

मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांनी काल संध्याकाळी बेळगावला जाऊन बचाव आणि मदतकार्याचा आढावा घेतला आज ते पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार आहेत बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तीव्र झाला असून त्याचा जोर ओदिशाकडे असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे त्यामुळे ओदिशाच्या अनेक भागात उद्यापर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश राज्य सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत उत्तर प्रदेशमधे काल काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडला ही परिस्थिती आणखी काही दिवस अशीच राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे

मध्यप्रदेशात भोपाळसह तिर भागात पावसाचा जोर कायम आहे रायसेन होशंगबाद आणि बैतूल जिल्ह्यात काही नद्यांचा पाण्याचा पातळीत वाढ झाली आहे

हा भारतीय स्वातंत्र्यलढयातील मैलाचा दगड आहे

अखिल भारतीय काँप्रेस समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला क्रिप्स अभियान अपयशी ठरल्यामुळे गांधीजींनी करा या मरा अशी हाक गोवालिया टँक मैदानात दिली आजच्या महान दिवशी संपूर्ण भारत भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूर वीरांना आदरांजली अर्पण करत आहे भारत छोडो अभियानातल्या सर्व स्वातंत्र्यवीरांचा लढा भारत कधीच विसरु शकत नाही अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यलढ्यातील शहीदांना आदरांजली वाहिली भारत आणि वेस्ट डिज यांच्यातल्या तीन एक दिवसीय सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता हा सामना गुयाना बें सुरु होईल उत्तरप्रदेशात राज्यसभेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं काल अधिसूचना जारी केली

समाजवादी पक्षाचे निरज शेखर यांनी सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपामधे प्रवेश केल्यानं ही जागा रिकामी झाली होती माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिव देहावर काल संध्याकाळी नवी दिल्लीतल्या लोधी मार्ग स्मशानभूमीत शासकीय विमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपराष्ट्रपती एम व्यकंय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला भाजपाध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर मंत्रिमंडळातले सदस्य विविध राज्यांचे राज्यपाल वरिष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद दिल्लीचे मुख्यमंत्री अरविद केजरीवाल आणि तसंच विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते भूतानचे माजी प्रधानमंत्री त्शेरिंग टोब्गीही यावेळी उपस्थित होते अगुस्ता वेस्टलँड चॉपर घोटाळा प्रकरणात मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा पुतण्या रतुल पुरी याच्या विरोधात गैर जमानती वाँरट मिळवण्यासाठी सक्तवसुली संचालनालय आज दिल्ली न्यायालयात अर्ज करणार आहे

पुरी तपास कामात सहकार्य करत नसल्याचं तसंच गैरहजर रहात असल्याचं संचालनालयानं विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांना सांगितलं या अर्जावर न्यायालय उद्या सुनावणी करण्याची शक्यता आहे कोट्यावधी रुपयांच्या पंजाब नध्मिल बँक घोटाळा प्रकरणातला मुख्य सूत्रधार गोकुळनाथ शेट्टी याची पॉलीग्राफी आणि नार्को चाचणी करण्यासाठी सीबीआयनं न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे